काल रात्री विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री विजय रूपांनी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातल्या वरीष्ठ सहका यांनी मोदी यांचं स्वागत केलं त्या नंतर ते कवाडिया इथल्या सरदार सरोवर धरणाला भेट देण्यासाठी रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं नमामी नर्मदे महोत्सवात मोदी नर्मदा नदीची पूजा करतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जीवन आणि कार्यावर आधारित एका प्रदर्शनाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ इथं भाजपा मुख्यालयात वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उद्वाटन केलं प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा हा आठवडा सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारतअभियानाबद्दल बिल आणि मेलिंदा गेट्स प्रतिष्ठानकडून सन्मानित केलं जाणार आहे

हा पुरस्कार स्विकारण्यासाठी पुढच्या आठवडयात मोदी अमेरिकेला जाणार आहेत

अमेरिकेत ह्यूस्टन इथं रविवारी होणाऱ्या आपल्या भाषणासाठी जनतेनं आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या कल्पनांपैकी काहींचा उल्लेख आपण भाषणात करणार असल्याचं मोदी यांनी ट्वीट केलं आहे ह्युस्टन इथं होणाऱ्या हौडी मोदी या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे असं त्यांनी सांगितलं नमो अँप्लिकेशनवर विशेष ओपन फोरमवर नागरिकांनी आपले विचार व्यक्त करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे ब्रुस्टनमध्ये होणाऱ्या भारतीय समुदायाच्या या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आपल्यासोबत सहभागी होत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे नव्या भारतातल्या आर्थिक संधीचा शोध घेण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्लोवेनियातल्या उद्योजकांना केलं आहे ते काल स्लोवेनियाची राजधानी लुब्लियाना श्वे स्लोवेनिया भारत व्यापार मंचाला संबोधित करत होते

भारतात कारखाने उभारुन मेक िन डियाकार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी स्लोवेनियातल्या उद्योग समुदायाला केलं स्लोवेनियाचे अध्यक्ष बोरुट पाहोर यावेळी उपस्थित होते

त्याबरोबरच ते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर देखील संवाद साधणार आहेत

लडाखच्या विकासाकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे ते काल लेहजवळ हेमिस धिल्या बौद्धविहारात आयोजित नरोपा महोत्सावाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते जोजिला बोगदा बिलासपूर लेह रेल्वमार्ग आणि लेह विमानतळाच्या नव्या टर्मिनलमुळे लडाख भागात सर्व हंगामात आणि वाजवी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल भारत आणि पाकिस्तान दरम्यान शीखांच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेचं भारताच्या हद्दीतलं काम निर्धारित वेळेआधीच पूर्ण होईल असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे अतिरिक गृह सचिव गोविंद मोहन यांनी पंजाबमध्ये गुरुदासपूर इथं वार्ताहरांना ही माहिती दिली

पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातलं डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानमधल्या कर्तारपूर इथल्या दरबार साहिबला या मार्गिकेद्वारे जोडलं जाणार आहे इंडोनेशियात योग्यकर्ता इथं सुरू असलेल्या आयटीटीएफ आशियायी टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

मुख्य फेरीत आठ संघ परस्परांविरोधात खेळत असून पहिल्या विभागाच्या अंतिम फेरीतले संघच अजिंक्य विभागासाठी पात्र ठरतात भारतीय महिला संघानंही चांगली कामगिरी करत लेबेनॉन आणि जॉर्डन यांच्यावर विजय मिळवून पहिल्या विभागात प्रवेश मिळवला

या संघाची आता नवव्या स्थानासाठी मलेशियाबरोबर लढत होणार आहे

सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या सदस्यांनी या भागाला भेट दिली उत्तर कमांडचे मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी काल पश्विम लडाखमधे त्यांच्याशी चर्चा केली लडाख क्षेत्रात सुरक्षादलांना झेलाव्या लागणा या आव्हानांबाबत त्यांनी या सदस्यांना माहिती दिली

त्यामुळे शालेय शुल्क विम्याचे हफ्ते पालिका कर यांच्यासह सर्व संबधित देयकांचा भरणा या प्रणालीब्रारे करता येईल सध्या ही सुविधा फक्त डीटीएच वीज गघ्ती दूरसंचार आणि पाणी यांची देयकं भरण्यासाठीच उपलब्ध आहे तिचा विस्तार त्रिर क्षेत्रांसाठी करण्याबाबतचं परिपत्रक रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलं

आंध्र प्रदेशात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत त्यांनी काल दुर्घटना झालेल्या ठिकाणाची हवाई पाहणी केली आणि त्यानंतर दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना सर्व मदत करण्याचं आशासन दिलं

बेपत्ता झालेल्या पर्यटकांच्या शोधकार्यांत मुसळधार पाऊस आणि गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अडचणी येत आहेत

मुझफ्फरपूर इथल्या वस्तीगृहात राहणाऱ्या पदव्युत्तर विधी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनी बरोबर झालेल्या सामूहिक बलात्काराची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं चौकशी समिती नेमली आहे

राजीव कुमार यांच्या ठावठिकाण्याची माहिती देण्याची मागणी करणारं पत्र सीबीआयनं पश्विम बंगालच्या पोलिसांना पाठवलं होतं त्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक वीरेंद्र यांनी सीबीआयला ही माहिती दिल्याचं वृत्त आहे